स विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसऐवजी वंचित बहजन आघाडीसोबत युती करण्याचा काँग्रेसच्या आढावा बैठकीत सूर

ते काल मुंबईत खरीप हंगाम आढावा बैठकीनंतर वार्ताहरांशी बोलत होते हवामान विभागानं दिलेल्या माहितीन्सार या बैठकीत खरीपाचं नियोजन करण्यात आलं आहे

यंदा गेल्या तीन दिवसांत पाच कोटी एसएमएस पाठवल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली

शेतकऱ्यांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी शेती शाळांचं आयोजन करण्यात येत असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं ते म्हणाले मोठ्या प्रमाणात शेती शाळांचं आयोजन करायचं

आताही केंद्र सरकार राज्याराज्यांमध्ये असलेल्या पर्यावरणविषयक रखडलेल्या प्रकल्पांबाबत बैठका घेईल आणि प्रश्न सोडवले जातील कामं मार्गी लावली जातील असंही त्यांनी सांगितलं

दोन्ही होऊ शकतं हे आम्ही आता सिध्द केलं मला आनंद वाटतो की महाराष्ट्राच्या अनेक प्रकल्प पेंडींग होते त्या सगळ्यांना आम्ही मान्यता दिली

ते काल मुंबईत बोलत होते लोकसभा निवडण्कीतल्या पराभवानंतर काँग्रेसमध्ये आढावा घेण्यासाठी बैठका सुरू आहेत ज्या ज्या ठिकाणी काँग्रेसचा पराभव झाला आहे अशा ठिकाणी जिल्हाध्यक्ष आणि तालुकाध्यक्षांनी राजीनामे दिले असल्याचं सांगून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काँग्रेस आमदारांना आणि नेत्यांना फोडण्याचा प्रयत्न करत आहेत असा आरोपही चव्हाण यांनी यावेळी बोलतांना केला राज्याचे पर्यटन आणि रोजगार हमी योजना मंत्री जयक्मार रावल यांच्याकडे अन्न नागरी प्रवठा ग्राहक संरक्षण आणि अन्न आणि औषध प्रशासन या विधीमंडळ कामकाज विभागाचा कार्यभार शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्याकडे सोपवण्यात आला आहे या खात्याचे मंत्री गिरीश बापट हे लोकसभेवर निवडून गेल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला त्याचबरोबर याचबरोबर पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून महसूलमंत्री चंद्रकांत पाटील तर जळगावचे पालकमंत्री म्हणून जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांची नियुक्ती करण्यात आली आहे

गुणपडताळणीसाठी तसंच छायाप्रतीसाठी सोमवारपासून अर्ज करता येणार आहेत राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या सचिवांनी ही माहिती दिली आहे

दूपारी एक ते दोन या वेळेत ही सुटी घ्यावी असं या आदेशात म्हटलं आहे जेवणाच्या नावाखाली जनतेची कामं खोळंबत असल्याच्या अनेक तक्रारी विभागाकडे आल्या होत्या त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे

बीड जिल्ह्याच्या माजलगाव तालुक्यांत महातपुरी गावात काल वादळ वाऱ्यासह पाऊस झाला यात द्रचाकीवरून घरी जात असलेल्या द्रचाकीस्वाराच्या अंगावर वीज कोसळल्यानं त्याचा मृत्यू झाला तर नागडगाव इथं शेतातून घरी जाणाऱ्या महिलेच्या अंगावर वीज कोसळल्यामुळं तिचा मृत्यू झाला परभणी जिल्ह्याच्या जिंतूर तालुक्यातही काल वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला यात अनेकांच्या घरांवरची पत्रे उडाली तसंच विद्युत प्रवठाही खंडीत झाला जवळपास तासभर चाललेल्या या वादळानं तालुक्यातल्या केळीच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे सेलू तालुक्यात देवगाव फाटा आणि परिसरालाही काल सायंकाळी वादळाचा बसला हिंगोली शहर आणि परिसरात काल संध्याकाळी सोसाट्याच्या वाऱ्यासह वळवाच्या पाऊस झाला औरंगाबाद जिल्ह्यात वैजापूर आणि कन्नड तालुक्यातल्या काही भागात वादळी पाऊस बरसला पावसासह वादळी वारं आल्यामुळं अनेक घरांवरची पत्रे उडाली आणि विद्यत ताराही तुटल्या औरंगाबाद शहराच्या काही भागातही काल पाऊस पडला

या आराखड्यातील विकासकामे उत्कृष्ट दर्जाची असावीत आणि जलद गतीने पूर्ण करावीत असे निर्देशही त्यांनी दिले

यामुळे उभय देशांना एक एक गुण विभागून देण्यात आला आहे दरम्यान विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज इंग्लंड आणि बांगलादेश यांच्यात लढत होणार आहे

ते काल जालना इथं वार्ताहरांशी बोलत होते

देवानंद शिंदे यांनी दिली आहे

या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता दरम्यान महापौर नंदकुमार घोडेले यांनी घटनास्थळाला भेट देऊन टँकरचालकाच्या निलंबनाचे आदेश देत मुलीच्या कुटुंबियांना नुकसान भरपाईचे आश्वासन दिले

भिमराव ढाले असं मृत व्यक्तीचं नाव असून काल रस्ता ओलांडत असतांना त्यांना मिनी बसनं धडक दिली होती

गोठ्याच्या बाजूला असलेल्या दुसऱ्या शेतात कचरा पेटवनं सुरु होतं